नदीजोड प्रकल्पासंदर्भात मुंबईत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते आंतरराज्यीय दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार पार गिरणा पार गोदावरी दमणगंगा वैतरणा एकदरे गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबवण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असं त्यांनी सांगितलं

या कालव्याचं सर्व अकरा दशलक्ष घनफूट पाणी आता फलटण माळशिरस सांगोला पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे केंद्र सरकारनं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जमातींसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते गूजरातला धडकण्याची शक्यता मावळली असल्याची माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे मात्र या वादळाच्या प्रभावामुळे या राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये सखल भागात राहणाऱ्या तीन लाखांहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे हे वादळ समुद्रात राहील आणि गुजरातच्या किनारपट्टीला समांतर वाटचाल करत राहील असं भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितलं

ध्रळे शहराजवळ काल तिहेरी अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले मुंबई आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ हा अपघात झाला चालकाचं नियंत्रण सुटलेला ट्रक दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या दोन वाहनांवर आदळून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज भारताच्या सामना न्यूझीलंडशी होणार आहे